दरम्यान आज प्ण्यात सिंहगड रोड येथील विलगीकरण कक्षातील एका रुग्णानं गळफास घेऊन आत्महत्या केली कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांनी शक्यतो घरीच विलगीकरणात रहावे अथवा कोरोना काळजी केंद्रात भरती व्हावं असं आवाहन पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केलं पुणे परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि प्रामुख्यानं रुग्णालयं ही कोरोनाच्या गंभीर स्वरूपाच्या रुग्णांसाठी राखीव राहावीत यादृष्टीनं ही उपाय योजना केली जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं प्ण्यात जुलैअखेरीस करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे त्या पार्श्वभूमीवर ससुन रुग्णालयाच्या परिसरातील नव्या करोना रुग्णालयात आता खाटांची स्विधा वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे येत्या पंधरा दिवसांत ही स्विधा कार्यान्वित केली जाईल

मुरलीधर तांबे यांनी आज दिली

दरम्यान पुणे शहरालगतच्या गावातून मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून मावळ मुळशी हवेली भोर आणि पुरंदर तालुक्यातील अनेक गावांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचा निर्णय जाहीर केला आहे

शहरी गरीब योजनेत आता कोरोनावरील उपचारांचाही समावेश करण्यात येणार आहे

मात्र या योजनेत आता महापालिकेने करोनाच्या रुग्णांचाही समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे कोरोना रोखण्यासाठी टाळेबंदी हा उपाय नाही कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यात आल्याने रुग्ण वाढत आहेत

पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्याला आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा टाळेबंदी करण्याच्या हालचाली सुरू आहेत या पार्श्वभूमीवर वेलणकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीने बाजारातील सर्व विभागाच्या बाजार घटकांसोबत चर्चा करून काही खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत बाजार समितीचे सर्व विभाग सुरळीत सुरू आहेत अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी जे देशमुख यांनी दिली हवामान प्णे आणि परिसरात आज मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत